माउलींच्या जयघोषानं पुणे भक्तिमय सरकारचा कार्यक्रम केवळ विकासाचा पंतप्रधानांचं प्रतिपादन

विठ्नामाच्या गजरानं प्णे भक्तिमय झालं आहे दोन्ही पालख्यांचा म्क्काम आज प्ण्यात राहणार असून उद्या त्या आपापल्या मार्गांनी पंढरीकडे रवाना होतील त्याविषयीचा वृत्तांत

अन भक्तीचा प्रवाह अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदग्रु त्काराम महाराज यांच्या पालख्यांचंकाल दिमाखात प्ण्यनगरीत आगमन झालं पावसांच्या सरींनीही दमदार हजेरी लावत भाविकांचं स्वागत केलं त्कोबांची पालखी आक्डीहृन तर माऊलींची पालखी आळंदीहृन सकाळी मार्गस्थ झाली विविध खेळ सादर करीत वैष्णवांचा मेळा शिस्तबध्द पध्दतीने प्ढे मार्गक्रमण करीत होता सायंकाळी त्कोबांच्या पालखी सोहळय़ातील नगारा झडला अन् भाविकांचे डोळे एकवटले विविधरंगी फुलांनी सजविलेला चांदीचा रथ दृष्टीपथात आला त्कोबांच्या पालखीनंतर माउलींची नितांतसूंदर पालखी अवतरली अन दोन्ही पालख्यांचा संगम होताच वैष्णवांच्या मेळय़ाला महामेळय़ाचे रूप आलं पालख्यांच्या दर्शनासाठी प्णेकरांनी द्तर्फा मोठी गर्दी केली होती

आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगलेंसह सीमा चोरडिया प्णे साध्संत येति घरा तोचि दिवाळी दसरा पंढरीच्या दिशेनं निघालेला ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा याप्ढं जिथं जिथं जाईल तिथं हीच भावना असेल पण आळंदीचं काय ऐकूया आळंदीकर काय म्हणतात माउली आणि आळंदी यांचं वेगळचं घटट नातं आहे माउलीशिवाय आळंदी ही कल्पानच सहन होउ शकत नाही आणि नेमकी हीच भावना स्थानिक आळंदीकरांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली पंढरीसाठी माउलीचे प्रस्थान हा एक आनंद सोहळा असला तरी आषाढी वारी संपून माउली प्न्हा आळंदीत परत येईपर्यंत या अलंकाप्रीतील चैतन्य कुठंतरी हरपलेलं असतं इथल्या कुठल्याही घरात तोपर्यंत गोडधोड बनवलं जात नाही आळंदीतील दैनंदिन व्यवहार स्रू असतात पण सर्वञ एक प्रकारची ग्ढ शांतता भरून राहिलेली असते वातावरण उदास असते जेव्हा माउली प्न्हा आळंदीत परततात तेव्हा माञ अवघे आळंदीकर त्यांच्या स्वागताला जमतात घरोघरी गोडाधोडाचा नैवदय होतो आणि अलंकापुरी पुन्हा पूर्वीसारखीच चैतन्यदायी बनते आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी प्णे संवाद वारीः माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयादवारे आयोजित संवाद वारीच्या माध्यमातून पालखी मार्गांवर पालखीच्या म्क्कामाच्या ठिकाणी प्रदर्शन पथनाट्य कलापथक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत शासनाच्या शेती आणि ग्राम विकासाशी निगडीत विविध योजना उपक्रमांची माहिती या संवाद वारीतून दिली जाणार आहे

पुणे सोलापुर इंटरसिटी एक्सप्रेस केडगांव इथं तर सोलापूर पुणे हतात्मा एक्सप्रेस पाटस इथं थांबविण्यात येणार येईल राष्ट्पतीः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विदयार्थ्यांना समाजाचं देणं देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे गोवा विदयापीठाच्या तिसाव्या दीक्षांत सोहळ्यात काल बांबोलिम इथं बोलताना ते म्हणाले की भारतात उच्च शिक्षणाची उपलब्धता अद्याप एक विशेष बाब आहे विद्यार्थी आणि संस्थांच्या यशामागं अनेक लोकांचा त्याग असतो असं राष्ट्रपतींनी नमूद केलं मोदीः राज्य असो की केंद्र सरकार आपल्या सरकारचा कार्यक्रम केवळ विकासाचा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जयप्र इथं सरकारी योजनांच्या लाभार्थ्यासाठी आयोजित भव्य मेळाव्यात काल बोलताना ते म्हणाले की प्रत्येक व्यक्तीचं जीवन सोपं करण्याच्या दृष्टिनंच सरकारनं विविध योजना आखल्या आहेत

चिदंबरमः देशाचे भविष्य गृंतवणूक तसंच रोजगाराच्या संधींवर अवलंबून आहे विकास हा ग्रंतवण्कीतून होईल ग्रंतवणूक रोजगार देईल असे चक्र आहे पण तेच थांबले आहे असं प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी काल नाशिक इथं केलं प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं देशाची अर्थ व्यवस्था अल्प ग्ंतवणूक आणि रोजगाराचा अभाव या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते आज देशात ग्ंतवणूक होत नाही त्याम्ळे रोजगार आणि विकास मंदावला आहे असंही चिदंबर म्हणाले

परीक्षाः विदयापीठ अन्दान आयोगाची नेट नीट जेईई म्ख्य तसंच सीमॅट आणि जीपॅट या परीक्षा आता राष्ट्रीय चाचणी संस्था घेणार आहे या परीक्षा सध्या केंद्रीय माध्यमिक शैक्षणिक मंडळ अर्थात सीबीएससी दवारे घेतल्या जातात केंद्रीय मनृष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली जेईई म्ख्य आणि नीट परीक्षा वर्षातनं दोनदा तर नेट परीक्षा एकदाच डिसेंबरमध्ये घेण्यात येईल असंही जावडेकरांनी सांगितलं रेशीमः यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे शेतकरीस्ध्दा रेशीम लागवडीकडे वळत आहे मात्र जिल्ह्यात उत्पादित होणारं रेशीम जालना किंवा कर्नाटकात विक्रीला जात आहे या शेतक यांना जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं रेशीम कोष खरेदी केंद्र उभारण्यासाठी पाठप्रावा स्रू आहे असं प्रतिपादन यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशम्ख यांनी केलं आहे उमरखेड ताल्क्यातील स्कळी इथल्या रेशीम लागवड आणि किटक संगोपन गृहाला जिल्हाधिका यांनी काल भेट दिली त्यावेळी ते बोलत होते

यास्मीन ही क्ख्यात ग्रंड दाऊद इब्राहिमच्या टोळीतील नईम खान याची पत्नी आहे

पाणी साचल्याम्ळे बदलापूर कल्याण दरम्यानच्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे चौक आणि कर्जत स्थानकांदरम्यानही पाणी साचल्यानं प्रगती एक्स्प्रेस नांदेड पनवेल एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे पावसामुळे आजच्या मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस तसंच प्णे कर्जत प्णे पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर आज पृणे भुसावळ आणि भुसावळ पृणे एक्सप्रेस मनमाड कल्याण कर्जत या नेहमीच्या मार्गाएवजी मनमाड दौंड मार्गाने जाणार आहे पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची संततधार सुरू होती काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे जिल्ह्यातल्या दहर्जे सूर्या आणि मलवाड़ा या नद्यांना मोठा पूर आला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ज्या प्लावरून पाणी वाहत आहे तो प्ल पार करण्याचं धाडस करू नका काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस नियंत्रण कक्ष किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे

पावसाचा जोर वाढल्यानं ते तिथं अडकले त्यातील कांदिवली च्या भावेश गुप्ता या व्यक्ती चा मृत्यू झाला असून उर्वरित सर्व लोकांना सुखरूप वाचविण्यात एनडीआरएफ च्या टीम ला यश आलं आहे

जिल्हयातील सावित्री आंबा पाताळगंगा आदी नद्या आताच धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत गेले तीन दिवस सिंध्दर्ग जिल्ह्याला म्सळधार पावसाने झोडपून काढलं काल द्पारपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे कमी उंचीच्या प्लावर पाणी आल्यानं काही ठिकाणची वाहत्क ठप्प झाली होती जिल्ह्यात पडझडीच्या घटनात लाखो रुपयांच न्कसान झालं आहे

नातूवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यानं मुंबई गोवा महामार्गावर पाणी भरलं जगब्डी आणि नारंगी नद्यांना पूर आल्यानं खेडहन दापोलीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे बाजारपेठेत पाणी भरलं आहे तसंच खेड शहराचा ग्रामीण भागाशी असलेला संपर्क त्टला आहे जगब्डी नदीनं प्न्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली असून म्ंबई गोवा महामार्गावरच्या प्लावर प्राचं पाणी आलं आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने प्न्हा दमदार सुरूवात केली आहे

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालूक्यात काल अतिवृष्टी झाली असून नदी नाल्यांना पूर आले आहेत नागपूर शहरात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं

बुलढाणा जिल्ह्यातल्या काही भागात काल द्रपारपासून जोरदार पाऊस स्रू होता जिल्हयातील मेहकर आणि लोणार या दोन तालुक्यांमध्ये नदी ओढे तुइंब भरुन वाहात आहेत जालना जिल्ह्यातल्या बहतांश भागात काल संध्याकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला परतूर बदनापूर ताल्क्यासह अंबड ताल्क्यातल्या वडीगोद्री शिवारात पावसाचा जोर अधिक होता़ हवामानः उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजान्सार कोकणात त्रळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी म्सळधार तर त्रळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे